काल रात्री साडेनऊ दहाच्या सुमाराला त्यांना एम्स रुग्णालयात दाखल केल्यानंतर आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांच्यासह अनेक वरीष्ठ नेत्यांनी एम्स रुग्णालयात धाव घेतली मात्र त्याआधीच स्वराज यांच निधन झालं होतं राष्ट्रपती रामनाथ कोविंद उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू प्रधानमंत्री नरेंद्र मोदी संरक्षणमंत्री राजनाथ सिंग भाजपाअध्यक्ष आणि गृहमंत्री अमित शाह तसंच िवर अनेक नेत्यांनी स्वराज यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे सुषमा स्वराज यांच्या निधनाचं वृत्त ऐकून आपल्याला धक्का बसला असल्याचं राष्ट्रपतींनी म्हटलं आहे सार्वजनिक जीवनात प्रतिष्ठा धाडस आणि एकात्मता जपणा या एका लोकप्रिय नेत्याला देश मुकला आहे असं त्यांनी म्हटलं आहे सुषमा स्वराज या एक उत्कृष्ट प्रशासक संसदपटू आणि वकत्या होत्या त्यांच्या निधनानं देशाची आणि आपली व्यक्तीगतही हानी झाली असल्याचं नायडू यांनी म्हटलं आहे गरीबांचं जगणं अधिक चांगलं करण्यासाठी आणि जनसेवेसाठी आयूष्य समपिंत करणाऱ्या सुषमा स्वराज यांच्या निधनामुळे भारतीय राजकारणातलं एक वैभवशाली पर्व संपलं आहे असं प्रधानमंत्र्यांनी म्हटलं आहे सुषमा स्वराज या कसलेल्या संसदपटू होत्या आणि पक्षमयदिच्या बाहेर त्यांना सर्वत्र आदराचं स्थान होतं असं राजनाथ सिंग यांनी म्हटलं आहे एक उत्कृष्ट वकत्या आदर्श कार्यकर्ती लोकप्रिय लोकप्रतिनिधी आणि अंत्यत कामसू मंत्री म्हणून त्यांनी भारतीय राजकारणावर आपला अमीट ठसा उमटवला असं अमीत शहा यांनी म्हटलं आहे

दुपारी तीन वाजता अंत्ययात्रा निघेल आणि लोधी मार्ग स्मशानभूमीत सरकारी ब्रिमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जातील असं भाजपाचे कार्यकारी अध्यक्ष जे पी नङ्डा यांनी सांगितलं सुषमा स्वराज यांच्या निधनाबद्दल विविध देशांच्या नेत्यांनी दुःख व्यक्त केलं आहे अफगाणिसतानचे माजी अध्यक्ष हमीद करझई यांनी शोकसंदेशात म्हटलंय की उत्कृष्ट वकत्या असलेल्या बहनजी सुषमा स्वराज यांच्या निधनानं आपल्याला तीव्र दुःख झालं आहे भारत फ्रान्स संबंध दृढ करण्याकामी सुषमा स्वराज यांच्या योगदानाबद्दल फ्रान्सचे भारतातले राजदूत अलेक्झांडर झेग्लर यांनी त्यांची प्रशंसा केली असून जनसेवेसाठी समर्पित अशा त्या नेत्या होत्या असं म्हटलं आहे सुषमा स्वराज या उत्कृष्ट राजनीतीज्ञ होत्या मालदीव भारत मैत्रीच्या त्या शिल्पकार होत्या अशा शब्दात मालदिवचे परराष्ट्र मंत्री अब्दुल्ला शाहिद यांनी त्यांना आदरांजली वाहिली आहे कॅनडाचे माजी प्रधानमंत्री स्टीफन हार्पर यांनीही सुषमा स्वराज यांना आदरांजली वाहिली आहे स्वराज यांनी आयुष्यभर विविध भूमिकांमधून भारतीय जनेची सेवा केली असं त्यांनी म्हटलं आहे बहुजन समाज पार्टीच्या प्रमुख मायावती यांनी भाजपाच्या ज्येष्ठ नेत्या आणि माजी परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं आहे सुषमा स्वराज यांच्या निधनाने धक्का बसला आहे स्वराज या एक कुशल राजकारणी आणि प्रशासक होत्याच मात्र त्याचबरोबर सामाजिक जाणीवही त्यांना होती असं त्यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे कांग्रेस नेते राजीव शुक्ला यांनीही स्वराज यांच्या आकस्मिक निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं आहे स्वराज यांच्यासारखे नेते क्वचितच जन्माला येतात त्या उत्तम वक्त्या आणि सर्व पक्षाच्या नेत्यांशी त्यांचे उत्तम संबंध होते असं त्यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे माजी केंद्रीय मंत्री सुषमा स्वराज यांच्या निधनाने देशाच्या राजकारणातील एक झंझावाती आणि वैशिट्यपूर्ण व्यक्तिमत्व हरपले आहे असं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे विविध मंत्रालयाचा कारभार त्यांनी प्रभावीपणे सांभाळला होता लोकसभेतलं विरोधी पक्षनेतेपद सांभाळताना त्यांनी निष्णात संसदपटूची प्रचिती आणून दिली होती

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही स्वराज यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं आहे त्या एक ओजस्वी वक्त्या उत्कृष्ट संसदपटू होत्या त्यांच्या निधनाने धक्का बसल्याचं योगी म्हणले परदेशातल्या भारतीय समुदायाने स्वराज यांच्या निधनानिमित्त दुःख व्यक्त केलं आहे प्रेमळ आणि असामान्य नेत्या म्हणून त्या कायम स्मरणात राहतील असं त्यांनी म्हटलं आहे परराष्ट्र व्यवहार मंत्री म्हणून काम पाहताना त्यांनी भारतीय राजकारणात ठामपणा आणला अनिवासी भारतीयांच्या तक्रारींना ट्विटरवरून त्वरित प्रतिसाद देण्याबाबत त्यांची ख्याती होती जम्मू काश्मीर संदर्भातले दोन विधेयक काल संसदेने मोठया संख्येनं मंजूर केल्यामुळे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सगळ्यांचे आभार मानले आहेत हा संसदीय लोकशाहीतला ऐतिहासिक क्षण आहे असं त्यांनी आपल्या ट्वीटर संदेशात म्हटलं आहे

जम्मू काश्मीर आणि लडाख च्या नागरिकांसाठी नवा सर्वोदय होणार आहे असंही त्यांनी म्हटलं आहे काही लोकांना वैयक्तिक हाल अपेष्टा सहन कराव्या लागल्या पण आता एक नवं युग त्यांची वाट पाहत आहे मोदी यांनी सर्व खासदारांचे त्यांच्या पक्षांचे आणि नेत्यांचे आभार मानले

पॅलेस्टाईन मधले भारताचे प्रतिनिधी सुनील कुमार यांनी पॅलेस्टिनी स्थलांतरितांसाठी काम करणा या संयुक्त राष्ट्र संस्थेकडे हा धनादेश सुपूर्द केला

भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला

संसदेच्या अधिवेशनात लोकसभेचं कामकाज एक दिवसआधी कालच अनिश्वित कालासाठी तहकूब करण्यात आलं जम्मू कश्मीरशी संबंधित विधेयक मंजूर झाल्यानंतर सभापती ओम बिर्ला यांनी ही घोषणा केली

या अधिवेशन काळात कधीही कसलाही अडथळा आला नाही आणि कामकाज सुरळीत झालं त्यासाठी सदस्यांनी दिलेल्या सहकार्याबद्दल सभापतींनी त्यांचे आभार मानले

नवी दुरुस्ती कायद्यामुळे अनाधिकृतरित्या सरकारी निवासस्थानांमधे घुसखोरी करणाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यास सोपं जाणार आहे अशी माहिती नगरविकासमंत्री हरदीप सिंग पुरी यांनी दिली या कायद्यामुळे अधिकृत व्यक्तींना सरकारी निवासस्थानी मिळण्यास प्रतिक्षा करावी लागणार नाही असंही ते म्हणाले

आंध्रप्रदेश मध्यप्रदेश आसाम आणि हरियाणा मधल्या चार राष्ट्रीय डिजाइन संस्था राष्ट्रीय महत्वचा संस्था म्हणून घोषित करण्याची तरतूद या विधेयकात आहे

मात्र त्यांना पदवी अथवा पदविका प्रदान करण्याचा अधिकार नाही राष्ट्रीय महत्वाची संस्था घोषित झाल्यावर या चार संस्थांना पदवी अथवा पदविका प्रदान करण्याचे अधिकार दिले जातील

या चर्चेला उत्तर देताना गृहमंत्री अमित शाह म्हणाले की नव्या कायद्यामुळे जम्मू कश्मीर खऱ्या अर्थानं भारताशी जोडला जाऊन मुख्य प्रवाहात येणार